जम्मू आणि काश्मीरमधल्या उर्वरित भागांमध्ये आज दुपारपासून सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरु होणार आहेत केंद्र सरकारनं पर्यटकांसाठी काश्मीर खोरं पुन्हा खुलं करत असल्याचं काहीच दिवसांपूर्वी घोषित केलं होतं त्यानंतर तिथल्या मोबाईल सेवा पूर्ववत केल्या जातील अशी घोषणा जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी केली होती

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणूकींच्या प्रचाराला वेग आला असून अनेक प्रमुख नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी काल महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या केंद्रसरकारची धोरणं आणि कार्यक्रम गरीबांना केंद्रस्थानी ठेवून आखलेली आहेत असं मोदी यांनी भंडारा जिल्ह्यात साकोली अेल्या प्रचार सभेत सांगितलं कोल्हापूर अेल्या प्रचार सभेत बोलताना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काँप्रेसवर टीका केली भाजपाचे नेते आणि प्रसारमाध्यमं महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लोकांचं लक्ष विरत्र वळवत असल्याची टीका काँप्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे ते काल लातूर जिल्ह्यात औसा धिं प्रचारसभेत बोलत होते मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतक यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यावेळी म्हणाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा िंग महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारासाठी सभा घेतली ना शेती मालाला हमी भाव ना वंचित घटकाला न्याय केवळ टीआरपीवर हे सरकार चालत असल्याचा आरोप वंचित बह्जन आघाडीचे अध्यक्ष एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधल्या प्रचारसभेत केला हरियाणातही भाजपा नेते राजनाथ सिंग जे

नङ्डा तसंच काँग्रेसच्या कुमारी शैलजा यांनी काल प्रचारसभा घेतल्या भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज राजनाथ सिंह मुंबईतल्या गोरेगाव क्रि स्मृती जिणी पुणे जिलकरंजी आणि सांगलीत सभा घेणार आहेत तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रॅलींमध्ये सहभागी होणार आहेत कांग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील आणि माजी मंत्री आर

सिंग वार्ताहरांशी संवाद साधणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची औरंगाबाद मधल्या कन्नड आणि वैजापूर क्रिं सभा होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे हे देखील उस्मानाबाद आणि परंडा क्रिं सभा घेणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज पुणे आणि यवतमाळ क्वे सभाग घेणार आहेत असं मनसेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे वंवित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज औरंगाबाद शहरात प्रचार सभा घेणार आहेत सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा अयोध्या जमीन वाद प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे

या प्रकरणावर तोडगा शोधण्यासाठी सर्व पक्षकारांना या तारखेआधी आपला युक्तीवाद नोंदवावा लागणार आहे एक देश एक फास्ट टॅंग या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन आज केंद्रिय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत नवी दिल्लीत होणाऱ्या या परिषदेत टोल जमा करणासाठी फास्ट टॅग ही जिक्ट्रॉनिक प्रणाली देशभर लागू करण्याबाबत राज्यांचे संबधित विभागआणि संस्थांमध्ये काही करार होतील जम्मू काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यात उरी सेक्टर क्वें सीमारेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक भारतीय सैनिक शहीद झाला जागतिक समस्यांमधल्या परस्पर हिताच्या मुद्यांविषयी चर्चा करण्यासाठी तसंच समन्वय आणि परस्पर सहकार्यासाठी ब्रिक्स हा अत्यंत प्रभावी मंच असल्याचं भारत मानतो असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी म्हटलं आहे ते काल ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत ब्राझिलमधल्या क्युरिटीबा धिं बोलत होते भारत आणि सियेरा लियोन यांनी सहा करारांवर स्वाक्ष या केल्या आहेत यामधे भात शेतीसाठी तीन कोटी अमेरिकी डॉलर्सच्या वाढीत कर्जाचा समावेश आहे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि सियेरा लियोनचे राष्ट्रपती जूलियस माडा बियो यांनी म्हटलं आहे नायडू पश्चिम आफ्रिकी देशाच्या पाच दिवसांच्या दौ यावर असून या दौ याच्या दुस या टप्प्यात ते काल सियेरा लियोनची राजधानी फ्रीटाउन बें पोहचले उपराष्ट्रपती डॉ मोहम्मद जुल्देह जल्ला यांनी त्यांचं स्वागत केलं तसंच त्यांना मानवंदनाही देण्यात आली

नेदरलँडसचे राजे विलियम एलेक्झांडर आणि राणी मॅक्झीमा हे पाच दिवसांघ्या भारत भेटीसाठी काल नवी दिल्लीला पोचले पदग्रहण केल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भारतभेट आहे राष्ट्रपती कोविद यांच्या आमंत्रणानुसार ते भारत भेटीवर आले असून या दौऱ्यात ते नवी दिल्ली मुंबई आणि केरळला भेट देतील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज सौदी अरेबियाला भेट देणार आहेत सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबर मॉस्कोच्या सबंधाची त्यांनी प्रशंसा केली आहे अल अरेबिया या सौदी दूरचित्रबाणी वाहिनीवरुन काल प्रसारित झालेल्या मुलाखतीत त्यांनी गेल्या महिन्यात सौदीतल्या अरामकोवरील हल्ल्याचा निषेध केला

तिथे सुरु असलेल्या बचावकार्यत भारतानं मदतीचा हात देण्याची छिछा व्यक्त केली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातल्या एकदिवसीय मालिकेतला तीसरा आणि अखेरचा सामना आज बडोदा िं होणार आहे

स्पथेंचा अंतिम सामना उद्या याच दोन संघांमध्ये होणार आहे नेदरलंडमध्ये अल्मेर धि सुरू असलेल्या डच खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातेलेल्या बॅंडमिंटनपटू लक्ष्य सेन याचं क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी अभिनंदन केलं आहे

संजयनं दोन गोल केले तर प्रताप लाक्रा शिलानंद लाक्रा कर्णधार मनदीप मोर दिलप्रीत सिंग सुमन बेक आणि सुदीप चिर्माको यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला

बॅलन्स बीम या जिमनॅस्टिक प्रकारात अव्वल पदक पटकावत सिमॉन बॉईल्सने जागतिक स्तरावर सर्वात जास्त पदकं मिळवण्याचा नवा विक्रम केला आहे याआधीचा विक्रम बेलारूसचा पुरुष जिमनॅस्ट विटाली स्खेबों याच्या नावावर होता

जर्मनीत स्टुगार्ट धिं झालेल्या या जागतिक स्पर्धेत चीनच्या लियू टिंगटिंगने रौप्य तर ली शिजियाने कांस्य पदक पटकावलं